नशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत इथं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत काल ते बोलत होते

त्याची योग्य ती पूर्तता झाल्यानंतर कायद्याच्या कसोटीवर कायम टिकणारं आरक्षण लागू होईल असं पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं जालना जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सरकारकडून आवश्यक त्या सर्व उपाय योजना केल्या जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ आणि कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर वार्ताहर परिषदेत ते बोलत होते आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता असल्यानं त्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं द्ष्काळाचं नियोजन करण्याकरता आता आपण विशेषताः पिण्याच्या पाणाचा आराखडा तयार करायला सांगितलेलं आहे त्यासोबत चाऱ्या संदर्भात देखील आपण आदेश दिले आहेत

जायकवाडीत पाणी देखील आहे

आणि सगळी मदत जी आहे राज्यप्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये ही केली जाईल

दरम्यान मुख्यमंत्र्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर राष्टवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला यावेळी कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

राज्याचं उद्योगस्नेही धोरण आणि औद्योगिक विकासासाठी विविध कायद्यात सुधारणा केल्यानं राज्याच्या परकीय गुंतवणुकीत वाढ होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

याचा परिणाम सातारा आणि औरंगाबाद जिल्ह्यांत दिसून येईल मात्र या दोन्ही जिल्ह्यांत सार्वत्रिक तसंच चांगल्या पावसाची शक्यता नाही यादरम्यान उर्वरित मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात आभाळी वातावरण असेल तसंच किमान तापमानात वाढ होऊन हवेतला गारवा कमी होईल असा अंदाजही हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे दरम्यान काल अहमदनगर जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांन कळवलं आहे

ते काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते

शहरातल्या जाबिंदा मैदानावर सकाळी आठ वाजता या महोत्सवाचं उद्घाटन होईल या कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले पर्यटनमंत्री जयक्मार रावल ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे थायलंडचे डॉक्टर नितितान्त विसावेसुआन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे आमचं हे बातमीपत्र न्यूज आॅन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं काल हा निर्णय घेतला या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना उच्च शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत इयत्ता बारावीनंतर उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी पालकांची उत्पन्न मर्यादा सहा लाख रूपयांवरून आठ लाख रूपये करण्याचा निर्णय अल्पसंख्याक विकास विभागानं काल घेतला

ही मागणी शासनाला कळवण्याचं आश्वासन स्थानिक प्रशासनानं दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान तीन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून कोलकाता इथं सुरुवात होत आहे संध्याकाळी सात वाजल्यापासून पहिला सामना होणार आहे या आधी झालेल्या दोन कसोटी तसंच पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतानं विजय मिळवला आहे ही मालिका जिंकून पूर्ण वर्चस्व सिध्द करण्याकडे भारताचा तर दौऱ्याचा शेवट आनंदी करण्याचा वेस्ट इंडिजचा प्रयत्न असेल पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना पक्की घरं देण्यात येत आहेत परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातल्या कान्हा गावचे रहिवासी मल्हारी अंभोरे यांनी या विषयी आपला अनुभव सांगितला ते म्हणाले मी कालपर्यंत एका झोपडपट्टी सारख्या घरात राहात होतो पावसाळ्यात मला खूप पावसाचा उन्हाचा त्रास होत होता लय परंतू पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मिळालेल्या योजनेचा मला पूरेपूर फायदा झाल्याने मी खूप खूप आभारी आहे परभणी जिल्ह्याच्या पालम इथल्या ममता विद्यालयात गोवर रूबेला लसीकरणाबात जनजागृती करण्यासाठी काल पालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आल होतं यावेळी विविध वैद्यकीय तज्ञांनी लसीकरणाचं महत्व सांगितलं तसंच मार्गदर्शन केलं यानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तसंच विद्यार्थ्यांनी सादर केलेलं पथनाट्य या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलं

वालूर ग्राम पंचायत कार्यालयात ग्रामसेवक संजय वायसे यांना शुक्रवारी मारहाण करणाऱ्या दोघांना अटक करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं

या प्रकल्पामुळं निलंग्याचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे

सेद्रिंय ऊस शेती करून सेद्रिंय साखर उत्पादन यशस्वीपणे करणारा विलास साखर कारखाना देशातला पहिला साखर कारखाना ठरला आहे